चित्रपट महोत्सवाला गोव्यात दिमाखात आरंभ

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली या निर्गृतवणुकीला आर्थिक व्यवहार केंद्रीय समितीने मंजूरी दिली असल्याचं त्यांनी सांगितलं

भारत पेट्रोलियमसह शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया कंटेनर कार्पोरेशन ऑफ इंडिया नॉर्थ इस्टर्न इलेक्ट्रिक पॉवर कार्पोरेशन लिमिटेड आणि टिहरी हायड्रो डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड या कंपन्यांमधील हिस्सा सरकार कमी करणार आहे दरम्यान एक लाख वीस हजार टन कांदा आयात करण्यास केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजूरी दिली असल्याचंही सीतारामन यांनी यावेळी सांगितलं कांद्याचे चढे भाव नियंत्रणात ठेवून स्थानिक बाजारापेठांमधील कांद्याची उपलब्धता वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सीतारामन यांनी स्पष्ट केलं केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी एमएमटीसीच्या माध्यमातून सरकार एक लाख टनकांदा आयात करणार असल्याचं यापूर्वी जाहीर केलं होतं सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून चार हजार टन कांदा आयात करण्यासाठीच्या निविदा काढण्यात आल्या आहेत एनआरसी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कार्यक्रम संपूर्ण देशभर राबवणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल राज्यसभेत सांगितलं एनआरसी यादीत भारतीय नागरिक असलेल्या सर्व धर्मांच्या नागरिकांचा समावेश असेल असं शहा म्हणाले नागरिकत्व सुधारणा विधेयक आणि एनआरसीचा परस्परसंबंध नसल्याच शहा यानी स्पष्ट केलं बीएसएनएल भारतीय संचार निगम लिमिटेडची पुनर्रचना करुन कंपनी पुन्हा फायदेशीर करण्यास सरकार वचनबद्ध असल्याचं आधासन केंद्रीय द्रसंवाद मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी काल लोकसभेत दिलं बीएसएनएल आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेड यांच्या विलिनीकरणाची प्रक्रिया आगामी दीड दोन वर्षात पूर्ण होईल असंही ते म्हणाले चिट फंड चीट फंड सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं या सुधारणेत गुंतवणुकीची मर्यादा आणि चीट फंडचे काम करणाऱ्यांना मिळणारं कमिशन यात वाढ सुचवण्यात आली आहे

आवास दिनानिमित्त मुंबईत झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते प्रधानमंत्री आवास योजनेच्या उद्दिष्टपूर्तींसाठी उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला मुख्यमंत्री सहायता निधीमधून वैद्यकीय मदतीसाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गरजू रुग्णांना मदतीपासून वंचित रहावे लागू नये यासाठी ही व्यवस्था सूरु करण्यात आली आहे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असेपर्यंत गरजू रुग्णांना त्यांच्या उपचार आणि शस्त्रक्रियेकरिता आर्थिक सहाय्य देण्यावावत ही यंत्रणा कार्य करेल

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत दाभोळकर डॉ नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातले आरोपी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्या विरोधात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागा काल पुणे न्यायालयात पुरवणी आरोप पत्र दाखल केलं या दोघांनाही मे महिन्यात अटक करण्यात आली होती केंद्रीय पथक राज्यात अति पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आज राज्यात दाखल होत आहे पाच सदस्यांच हे पथक राज्याचा तीन दिवसांचा दौरा करणार आहे

हे पथक नाशिक जिल्ह्यातील येवला सिन्नर आणि बागलाण येथील शेतीच्या नुकसानीची पाहणी करणार आहे

कोल्हापर कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये गेले दोन दिवस मजूरी वाढीच्या मुद्द्यावरून गूळ सौदे बंद होते काल बाजार समिती आणि व्यापारी अडते माथाडी कामगार यांच्या संयुक्त बैठकीत माथाडी कामगारांना दहा टक्के मज्री वाढवून देण्याचा निर्णय झाला त्यामुळे गूळ सौदे कालपासून पूर्ववत सुरू झाले आहेत

त्यामुळे या कारखान्यांच्या गाळप हंगामाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे

यवतमाळ शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी यवतमाळच्या साखरा इथं काल शेतकऱ्यांच्य मुलांनी रास्ता रोको आंदोलन केलं या आंदोलनाम्ळे यवतमाळ प्सद मार्गावरची वाहतूक काही काळ खोळंबली होती उच्च न्यायालय रस्त्यावरील अवैध अतिक्रमणावर कारवाई करण्यात अपयशी ठरल्याबद्दल काल मुंबई उच्च न्यायालयानं ब्रहन् मुंबई महापालिकेवर ताशेरे ओढले महापालिकेनं व्यवस्थित कारभार चालवावा नाहीतर तो दुसऱ्यांकडे सोपवावा असा शेरा न्यायालयानं मारला

धळे धुळे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातल्या चारही पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा काल झाली या सर्व ठिकाणी पुढील वर्षी सात जानेवारीला मतदान होणार असून मतमोजणी आठ जानेवारीला होईल

उद्या या पदांची निवडणूक होणार आहे सत्ता राज्यात सत्ता स्थापनेबाबत कालही नवी दिल्लीत चर्चा बैठका झाल्या अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही जळगाव घरक्ल घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा जमीन काल उच्च न्यायालयानं मंजूर केला पाच लाख रुपये भरून तीन महिन्यासाठी त्यांना जामीन मंजूर झाला आहे

अहमदनगर शिर्डी इथली विमानसेवा धुके आणि वाईट हवामानामुळे एक आठवड्यापासून बंद आहे यामुळे शिर्डीला येणाऱ्या भाविकांची गैरसोय होत आहे इथं उतरणाऱ्या विमानांचे मार्ग औरंगाबादकडे वळवण्यात आले आहेत सोलापर सोलापूर जिल्ह्यात काल झालेल्या अपघातात तीन जण ठार तर दोन जण जखमी झाले सांगोला मीरज रस्त्यावर दोन लहान मालवाह वाहनं आणि एका दुचाकीची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला जखमींना मिरजमध्ये एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे निधन लातर विक्ष हिंदू परिषदेचे जेष्ठ कार्यकर्ते आणि सोलापूर जनता सहकारी बॅकेचे संचालक सदाशीव दाते याचं काल लातूरमध्ये खाजगी रुग्णालयात निधन झालं

त्यांच्या पार्थीव देहावर आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यात खोल विहिरीत पडलेल्या गायीला काही युवकांनी शर्थीचे प्रयत्न करून जीवदान दिलं दारव्हा तालुक्यातल्या नातुवाडी इथल्या ग्रामस्थांनी एकत्र येत दोरखंडाच्या साहाय्यानं या गायीचे प्राण वाचवले इफ्फी चित्रपट हेदेखील भारताचं एका प्रकारचं सामर्थ्य आहे या चित्रपटांनी भाषेचे अडथळे पार करुन अनेक देशांमध्ये ओळख निर्माण केली आहे असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले

या समारभात दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांना गोल्डन ज्युबिली पुरस्कार प्रदान करण्यात आला

अमिताभ बच्चन यांनाही त्यांच्या चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल गोल्डन ज्य्बिली प्रस्कार प्रदान करण्यात आला माझ्या कारकिर्दीत नेहमीच माझ्यासोबत असणाऱ्या रसिक प्रेक्षकांचा मी ऋणी आहे असं अमिताभ बच्चन प्रस्काराला उत्तर देताना म्हणाले कार्यक्रमात फ्रेंच अभिनेत्री इसाबेल ह्यपं यांना जीवनगौरव प्रस्कारानं सन्मानित करण्यात आलं नाट्य संमेलन ऐतिहासिक शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक जब्बार पटेल यांची निवड करण्यात आली आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी काल मुंबईत ही घोषणा केली नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी जब्बार पटेल आणि अभिनेते मोहन जोशी या दोघांचेच अर्ज आले होते